प्राप्ती कर दात्यांसाठी उद्यापासून विशेष अनुपालन मोहिम आता सविस्तर बातम्या भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना स्रुवात झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल सांगितलं

डॉक्टर हर्ष वर्धन यांनी एका ट्विटर संदेशात ही माहिती देताना सांगितलं की गेल्या अनेक महिन्यांपासूनही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरु होते आणि त्याची सकारात्मक चिन्हे दिसून येत आहेत भारत लवकरच कोरोनाच्या साथीवर मात करु शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्तकेला

एकंदर कोरोना बाधितांच्या संख्येत होणाऱ्या वाढीचं प्रमाण मात्र कमी झालेलं नाही

मृत्यू दराचं प्रमाण मात्र किंचित कमी झालं आहे

एकंदर बाधितांची मुंबईतील संख्या ठाणे आणि पुण्याच्या तुलनेत जवळपास द्प्पट असली तरी तिथला रुग्ण बरे होण्याचा दर गेल्या काही दिवसात झपाट्यानं वाढत राष्ट्रीय सरासरीच्याही पुढे गेला ठाणे आणि प्ण्यातला रुग्ण बरे होण्याचा दर अजून राज्याच्या सरासरीपेक्षाही कमी आहे गेल्या काही दिवसात त्यात फारशी स्धारणाही दिसत नाही मुंबई ठाणे पूणे वगळता राज्यातील औरंगाबाद नाशिक सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय आहे एकही जिल्हा आता कोरोनामुक्त नसला तरी त्लनेत नागपूर आणि लातूर परिमंडळात या साथीचा जोर कमी आहे

निर्बंध लागू करुन रोगाला अटकाव करण्याची खात्री असेल तर विश्वासाने पण तारतम्याने निर्णय घ्या

विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन केले आहे त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे परिणामत मृत्यू दर लक्षणीयरित्या कमी करणे यासाठी झाला पाहिजे जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा सहभाग मिळवून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयांच्या ठिकाणी ऑडीटर म्हणून अधिकारी नेमावेत आणि खर्च अव्वाच्या सव्वा लावणार नाहीत हे कटाक्षाने पहावे अशी सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केली

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत योजनेच्या लाभयार्थ्याना ही सुविधा मिळायला सुरुवात झाली आहे

प्राप्तीकर दात्यांच्या सोयीसाठी उद्या सोमवारपासून प्राप्तीकराबाबत स्वेच्छेने पूर्तता करण्यासाठी एक मोहिम सुरु करण्याची सज्जता केली आहे

प्राप्ती कर विभागाकडे उपलब्ध असलेली कर आणि वित्तीय व्यवहारांची माहिती ऑनलाईन पडताळून पाहणे करदात्यांना सुलभ व्हावे असा या मोहिमेचा उद्देश आहे

प्राप्ती कर विभागाला विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे निवडक करदात्यांना ईमेल आणि एसएमएस पाठविण्यात येईल

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसब्क पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज प्णे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे आय एन एस शिवाजीचा दीक्षांत समारंभात छात्र पांढर मास्क घालून सहभागी झाले होते

आय एन एस शिवाजी चे कमांडर रवनिष सेठ दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाह्णे होते सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्याचा प्रस्कार लेफ्ट्नंट भारत कांडपाल यांना देण्यात आला सर्वोत्कृष्ट क्रिडापटूला दिला जाणार वॉइस अडमिरल दया शंकर स्मृतिचिन्ह लेफ्ट्नंट दिव्यांश सिंगला यांना देण्यात आला उत्कृष्ट अंतरराष्ट्रीय अधिकाऱ्याचा पुरस्कार बांग्लादेशच्या लेफ्ट्नंट कमांडर मेहदी हसन यांना मिळाला

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पुणे

मात्र इथल्या शेतकऱ्यांना आध्रनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन शेतकऱ्यांची मेहनत वेळ आणि खर्च वाचुन त्यांना अधिक उत्पन्न घेता यावं या साठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग बोरलॉग इन्स्टिट्यूट फॉर साऊथ आशिया संस्था आणि प्रगती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं हवामान संपुरक खेडी विकास कार्यक्रम ह्या प्रकल्पाचं काम मागील तीन वर्षांपासून विक्रमगड तालुक्यात सुरू आहे विक्रमगड सारख्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांच उत्पन्न वाढावं म्हणून अनेक संस्था प्रयत्न करत आहेत त्याच अनुषंगानं पोटखळ आणि जवळपासच्या परीसरातल्या शेतकऱ्यांसाठी हवामान संप्रक खेडी विकास कार्यक्रमा अंतर्गत यंत्राच्या सहाय्यानं लागवड करण्यासाठी चटई पद्धतीनं भाताची रोपवाटिका गणेश ठाकरे यांच्याकडून तयार करण्यात आली होती त्याच यंत्राचं प्रात्यक्षिक पोटखळ इथं घेण्यात आलं तसचं यंत्राच्या सहाय्यानं भात शेती केल्यास शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो हे देखील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांना पटवून दिलं आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे

सरपंच राज्यातल्या मुदत संपणार या ग्रामपंचायतींवर जिल्हा प्रशासक नेमावा असे राज्य शासनाने आदेश दिले आहेत

मूदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य यांना अपात्र ठरविले असून कायद्याने असे करता नसल्याने सरपंचांना मुदतवाढ द्यावी किंवा निवडणुक घ्यावी असा कायदा आहे

हळद संशोधन हिंगोली इथं हळद संशोधन आणि प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे खासदार हेमंत पाटील यांनी ही मागणी केली होती

नेहमीप्रमाणे यंदाही सोयाबीनची पेरणी ही सर्वाधिक आहे

काही भागात सोयाबीनच्या पिकावर चक्री भूंगा पाने क्रतडणाऱ्या अळीचा प्रार्द्भाव झाला असून किटकनाशक फवारणी करण्यासाठीचा सल्ला कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना देत आहेत असे जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी दत्तात्रय गवसने यांनी म्हटलं आहे परीक्षा राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाविरोधात यूवा सेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा विचार न करता विद्यापीठांनी मार्गदर्शक तत्वांद्वारे या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे घोषित केले

त्या त्या राज्याच्या परिस्थितीनुसार विद्यापीठांना या परीक्षा घेण्याचं निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात यावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे अयोध्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी वेळापत्रक निश्चित केलं आहे

ट्रस्टच्या सदस्यांची काल द्पारी अयोध्येत बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला चौकशी सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी चित्रपट निर्माता यश चोप्रा यांची काल मुंबई पोलिसांनी चौकशी केली आणि त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला

भानुशाली चौकशी म्हाडा तसंच मुंबई महापालिकेने आवश्यक परवानगी देऊनही फोर्ट येथील भानुशाली इमारतीच्या मालकाने इमारत दुरूस्तीसाठी वेळकाढूपणा का केला याबाबतची चौकशी महापालिकेनं सुरु केली आहे

मात्र तरीही रहिवासी या इमारतीत राहत होते प्रस्ताव नांदेड जिल्हा रूग्णालयाच्या जून्या इमारती मोडकळीस आल्या असून त्या नव्याने बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ऑनलाईन प्रस्ताव मंत्रालयाकडे दाखल करावेत अशा सुचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे संपर्कमंत्री अशोक चव्हाण यांनी एका बैठकीत केल्या आहेत मृत्यू नाशिक शहराजवळील वालदेवी धरणात पर्यटनासाठी गेलेल्या तीन युवकांचा काल दुपारी बुडून मृत्यू झाला यात एका पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे

धामाप्र इथल्या बंधाऱ्यात ही दुर्घटना घडली

चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात आठवडाभर सुरू असलेल्या संततधार पावसानं काल काहीशी विश्रांती घेतली

हवामान उद्या सकाळपर्यंत कोकणात सर्वत्र विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार